दहशतवाद विरोधाच्या लढाईत भारत आणि श्रीलंका यांनी एकत्रित येवून काम करण्याचं ठरवलं आहे दहशतवाद हा या भागातला मोठा प्रश्न आहे असं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी म्हटलं आहे ते काल श्रीलंकेचे पंतप्रधान महिंद राजपक्षे यांच्या भेटीनंतर प्रसार माध्यमांशी बोलत होते श्रीलंका तमिळ सम्दायाच्या समानता न्याय आणि शांततेचा सन्मान करेल अशी आशा ही त्यांनी व्यक्त केली श्रीलंकेचं स्थैर्य स्रक्षा आणि भरभराट ही केवळ भारताच्याच नव्हे तर संपूर्ण हिंदी महासागर प्रदेशाच्या हिताची आहे असंही ते म्हणाले या चर्चेत दोन्ही पंतप्रधानांनी द्विपक्षीय संबंधांवर विस्तृत विचारविनिमय केला तसंच व्यापार आणि गुंतवणूक संबंधांना चालना देण्याचंही ठरवलं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 आपल्या निवेदनात महिंद राजपक्षे यांनी मोदी यांच्या शेजाऱ्याचं हित प्रथम पाहण्याच्या धोरणाबद्दल त्यांचे आभार मानले

या कार्यक्रमासाठी सर्वसामान्य नागरिकांनी आपल्या कल्पना आणि विषय कळवावेत असं आवाहन पंतप्रधानांनी केलं आहे

आज दक्षिण मध्य क्षेत्र सांस्कृति केंद्र नागप्रच्या वतीनं केंद्राच्या परिसरात पहाटे ब्रह्मनाद या संगीतमय कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं आजच्या कार्यक्रमाचं उदघाटन पंडीत स्थाष कसाळकर डॉ दिपा धर्माधिकारी तसंच दक्षिण मध्य क्षेत्र सांस्कृतिक केंद्राचे संचालक डॉ दीपक खिरवडकर तसंच उपसंचालक मोहन पारखी यांनी दीप प्रज्वलन केलं यावेळी केंद्राचे विविध कार्यक्रम अधिकारी उपस्थित होते या कार्यक्रमात चेन्नईच्या स्गंधा लातूरकर यांचं शास्त्रीय गायन झालं तर विदर्भातील स्प्रसिद्ध संत्रवादक पंडीत वाल्मीक धांदे यांनी संतूर वादन केलं या कार्यक्रमासाठी प्रेक्षकांची उपस्थिती मोठ्या प्रमाणात होती न्यायव्यवस्थेने आपण क्णासाठी आहोत हे लक्षात घेऊन देशातील नागरिक आणि शेवटच्या माणसांना कमी वेळेत कमी खर्चात न्याय उपलब्ध करून दिला पाहिजे असे मत सर्वोच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती भूषण गवई यांनी व्यक्त केले आहे सांगलीत जिल्हा न्यायालयाची विस्तारित इमारत आणि कौटुंबिक न्यायालयाचे उदघाटन केल्यानंतर ते बोलत होते मुंबई उच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती रणजीत मोरे जिल्हा पालकमंत्री जयंत पाटील यांच्यासह अनेक मान्यवर यावेळी उपस्थित होते न्यायालयात दावा दाखल होण्यापूर्वी मध्यस्थीने तोडगा काढण्याचा प्रयत्न अनिवार्य करण्याबाबत सर्वसमावेशक कायदा असावा अशी आग्रही मागणी सरन्यायाधीश शरद बोबडे यांनी मांडली आहे याम्ळे प्रलंबित खटल्याचं प्रमाण कमी होऊन वेळेची बचत होईल असंही ते म्हणाले

अशा प्रकारचा कायदा करण्याची वेळ आली असून सध्या मध्यस्थीच्या मार्फत मोठ्या प्रमाणात वांदामध्ये तोडगा निघू शकतो हे तोडगे वेगाने आणि कमी खर्चात होऊ शकतात असं सांगत ते म्हणाले की मध्यस्थीने वाद मिटवणे हे भारतीय समाज आणि व्यापारी जीवनातली खोलावर रुजलेली बाब आहे नागरिक्तव सुधारणा कायदा आणि राष्ट्रीय नागरिकत्व नोंदणीला आपण समर्थन देत असून या कायद्यांच्या विरोधात काढण्यात आलेल्या मोच्यांना प्रत्य्तर म्हणून आजचा अव्य मोर्चा काढण्यात आल्याचं महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी म्हटलं पाकिस्तानी आणि बांग्लादेशी घुसखोरांविरोधात महाराष्ट्र नवनिर्माण सेनेतर्फे आज म्ंबईच्या गिरगाव चौपाटी हिंद् जिमखाना ते आझाद मैदान असा मोर्चा काढण्यात आला यावेळी जनसभेला संबोधित करताना ते म्हणाले की देशात अनियंत्रितपणे होत असलेल्या घ्सखोरीवर नियंत्रण आणले पाहिजे मुंबईसह विविध भागांमध्ये आज देशाबाहेरचे लोक राहतांना व्यवसाय करतांना तसंच अराजकता पसरवतांना दिसतात या सगळ्यावर लक्ष ठेवण्यासाठी कायदयाची आवश्यकता असल्याचं ते म्हणाले दरम्यान कायदयाबाबत माहिती नसणारे लोक कायदयाचा विरोध कसे काय करू शकतात असा सवाल त्यांनी केला नागरिकत्वा बाबत तपासणी केवळ आपल्या देशातच करण्यात येत नसून ही विविध देशांमध्ये काटेकोरपणे केली जाते असंही ते म्हणाले पिढ्यांनपिढ्या भारतात राहणाऱ्या मुसलमान किंवा दुसऱ्या जातीच्या लोकांबाबत आपले काहीही म्हणणे नसून ते भारताचेच नागरीक आहेत परंतू आज नायजेरियन लोक मुंबईत ड्रग्सच्या व्यवसाय करताना महिलांची छेड काढतांना दिसतात याला मात्र चाप बसणे आवश्यक असल्याचं मत त्यांनी व्यक्त केलं

सध्या विद्याश्र्यांची प्रकृती स्थिर असून त्यांना उद्या संध्याकाळपर्यंत स्ट्टी देण्यात येईल असं वैद्यकीय महाविद्यालय प्रशासनातर्फे कळविण्यात आलं आहे एक भारत श्रेष्ठ भारत अभियान हा एकमेव अश्या प्रकारचा कार्यक्रम असून भारत देशाची विविधतेतील एकता दाखविणारा कार्यक्रम आहे

या कार्यक्रमाअंतर्गत देशातील सर्व राज्य आणि केंद्रशासीत प्रदेशात राष्ट्रीय एकात्मतेच्या माध्यमातून राष्ट्रीय सामंजस्यही वाढीस लागाव असा उद्देश आहे

या अभियानात राज्य आणि केंद्र शासीत प्रदेश यांच्या जोड्या लावण्यात आल्या असून जम्मू काश्मीर आणि तामिळनाडू तसंच पंजाब आणि आंध प्रदेश महाराष्ट् आणि ओडिशा उत्तराखंडची जोडी कर्नाटक हिमाचल प्रदेश आणि केरळ तर दिल्लीला सिक्कीम सोबतच्या जोडीत जोडलं आहे या संपूर्ण अभियानात लोहप्रूष सरदार वल्लभभाई पटेल यांना श्रदधांजली अर्पण करण्यात येणार आहे वह्या आणि प्स्तके ही मुलांची शालेय गरज आहे

ही पर्यावरणाची हानी कमी करून त्याच्या संरक्षणासाठी वाशिम येथील राणी लक्ष्मीबाई शाळेतील शिक्षक सुरेश खरावन यांनी रददी द्या वहया पेन घ्या हा नाविन्यपूर्ण उपक्रम राबविला आहे

किलो प्रमाणे घेतली जाते त्या बदल्यात तेवढ्याच किंमतीच्या वहया पेन अथवा पेन्सिल विद्यार्थ्यांना दिल्या जाते ह्या सर्व वस्तू पर्यावरण पूरक असून रद्दी पासून पुननिर्मित तसेच सौर ऊर्जेच्या यंत्रादवारे बनवल्या जातात अशी माहिती आमच्या प्रतिनिधीने दिली आहे भंडारा जिल्ह्यातील सालेकसा तालुक्यात कचारगड यात्रेला सुरवात झाली आहे ही यात्रा दरवर्षी कोयाप्णेम पौर्णिमेला भरते

कचारगड इथं ही यात्रा सध्या सुरू असून इथं दोन नैसर्गिक ग्फा आहेत त्या आशिया खंडातील सगळ्यात मोठ्या ग्फा आहेत असं म्हटलं जाते जवळपास पाच हजार लोक या ग्फेत एकाचवेळी दर्शन घेऊ शकतात या यात्रेकरता महाराष्ट्र मध्य प्रदेश छत्तीसगड आंध प्रदेश बिहार ओडिसा झारखंड उत्तर प्रदेश मिझोराम या राज्यातून लाखो भाविक येतात या यात्रेदरम्यान कोयाप्नम अधिवेशन देखील आयोजित करण्यात येत असून य अधिवेशना दरम्यान आदिवासी यांची संस्कृती परंपरा बोली भाषा रितीरिवाज नृत्यकला यांचं प्रदर्शन देखील करण्यात येते तसंच या यात्रेत आदिवासी बांधव रोटी बेटीचा व्यवहार सुद्धा करीत असतात

महासंचालनालयानं सर्व विमान कंपन्यांना या संदर्भातले निर्देश जारी केले आहेत याशिवाय पाच फेब्र्वारीपूर्वी चीनच्या नागरिकांना दिलेले व्हीसाही रद्द केले आहेत मात्र यानियमातून विमानात कार्यरत सर्वच देशांच्या कर्मचाऱ्यांना वगळलं असल्याचंही महासंचालनालयानं स्पष्ट केलं आहे दरम्यान एअर इंडिया आणि इंडिगो या भारतीय विमानकंपन्यांनी चीनमध्ये ये जा करणारी उड्डाणं रद्द केली आहेत भारतात आत्तापर्यंत केरळमधल्या तीन नागरिकांना कोरोना विषाणूचा संसर्ग झाला आहे

तत्पूर्वी बांग्लादेशनं नाणेफेक जिंक्न प्रथम क्षेत्र रक्षण करण्याचा निर्णय घेतला भारतीय संघाची सुरूवात फारशी चांगली झाली नाही सलामीच्या फलंदाजांपैकी डी सक्सेना केवळ दोन धावांवर तंबृत परतला दरम्यान वाय बी

जैयस्वाल आणि एन

वर्मा यांनी चांगल्या खेळीचं प्रदर्शन केलं

तर वर्मा आणि ज्य्रेलनं धावसंख्येत भर घातली या तिघांशिवाय कोणीही दोन आकडी धावसंख्या काढू शकलं नाही बांग्लादेश तर्फे अविशेख दासनं तीन गडी बाद केले तर शोरिफ़ल इस्लाम तन्जिम सकीब यांनी प्रत्येकी दोन गडी बाद केले